कोरोना लस फायझर बायो एन टेक या कंपनीनं तयार केलेल्या लसीला मान्यता देणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश ठरला आहे

पुढील आठवड्यापासून या लसीचा वापर सर्वसामान्यांसाठी केला जाणार आहे

महाराष्ट्र केरळ गुजरात पाश्विम बंगाल राजस्थान आणि हरियाणाचा त्यात समावेश आहे बाधितांची संख्या कमी होत असतानाच मृत्युदरही कमी राखण्यात यश आलं आहे

जीडीपी कोरोना संकटामुळं सकल देशांतर्गत उत्पन्नाचा विकास दर घसरला मात्र चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीपेक्षा द्सऱ्या तिमाहीत सुधारणा दिसून येत आहे

दोन्ही तिमाहीत सामान्य लोकांकडून होणाऱ्या खर्चात मोठी वाढ झाली

अन्य देशांच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली असल्याचं दिसून आलं आहे शेतकरी प्रतिनिधी चर्चा कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी संघटनांशी चर्चेची चौथी फेरी आज होणार असून या चर्चेत या प्रश्नावर तोडगा निघेल अशी आशा कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर व्यक्त केली शेतकऱ्यांशी संबंधित प्रत्येक मुद्यावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे

शेतकऱ्यांनी निदर्शनं थांबवावीत आणि चर्चा करावी असं आवाहन सरकारनं केल्याचं त्यांनी सांगितलं या समस्येवर उत्तर शोधण्यासाठी एक समिती नेमण्याचा प्रस्ताव सरकारनं मांडला आहे

ही समिती कृषी कायद्यांवर चर्चा करून त्यात काय त्रुटी आहेत ते तपासेल आणि त्या दूर करण्यासाठी उपाय सुचवेल असं कृषिमंत्री तोमर यांनी बैठकीत सांगितलं

राज्यांच्या सहकार्यानं परिवर्तनाचं ध्येय गाठत शक्तीशाली देश बनण हे आपलं लक्ष्य असल्याचं गोयल या बैठकीत म्हणाले व्यापाराच्या पारंपरिक पध्दती बदलत आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्याची गरजही व्यक्त करत मुक्त व्यापाराचं त्यानी समर्थन केलं

दिल्ली ध्वज कोष संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सैनिकांच्या कल्याणासाठी देशाच्या ध्वज निधि कोशात स्वेच्छा मदत जमा करण्याचं आवाहन देशवासियांना केलं आहे

देशाच्या सीमेवर लढताना आपले प्राण गमावलेल्या सैनिकांचे मागे त्याच्या परिवाराची काळजी घेणं हि आपली जबाबदारी आहे त्यासाठी ध्वज दिवस फंडात निधी जमा करून आपलं कर्तव्य पूर्ण करावं असं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जनतेला केलं आहे

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह सर्वधर्मीय नेते बरकतउल्लाह भवन इथं साडेदहा वाजता उपस्थित राहणार असून कोरोना पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून योग्य ती दक्षता घेण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

बुरेवी चक्रीवादळ वुरेवी चक्रीवादळ आज सकाळी तमिळनाडूमधील रामेश्वरमजवळील मन्नरच्या आखात परिसरात पोहोचेल

रात्री दक्षिण तमिळनाडूचा किनारा ते पार करेल असं हवामान विभागानं सांगितलं आहे तमिळनाडूच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता आहे

तत्पूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला